ते आज मुंबईत योग उस्टीट्यूटच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते एकत्व हे योगाचं दुसरं नाव आहे असं सांगून ते म्हणाले की योगानं जगभरातल्या संस्कृतींना परस्परांशी जोडलं आहे योगाचा प्रसार करण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील असून देशातल्या योग संस्थांच्या बळकटीकरणाची गरज आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र आणि विर राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक त्यादी मान्यवर उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे विजयी झाले आहेत तर उपमहापौरपदी भाजपाच्याच मालन ढोणे यांची निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यात लढत झाली

न्यायालयीन निर्णयानुसार ह्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे त्यामुळे पुढील आदेशापर्यंत सध्याच्या जिल्हापरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे

त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबई आणि रत्नागिरीत हलवलं आहे दापोली खेड रस्त्यावर नारगोली इथं सकाळी साडेसातच्या सुमाराला टाटा मजिंक जीपची समोरून येणाऱ्या डंपरशी धडक झाली या अपघातात चालकासह पाच जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले जखमींना मुंबईच्या केईएम रुणालयात दाखल केलं आहे दुसरा अपघात सकाळी पावणेसहाच्या सूमाराला संगमेश्वर तालुक्यात निवळी नायरी रस्त्यावर नायरी घाटात झाला घाटातल्या अवघड वळणावर एसटीच्या चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी तीन वेळा उलटली

मुंबईत चेंबूर शिं काल रात्री एका बह्मजली शिरतीमध्ये आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले मृतांमध्ये चार वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे तर जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचा समावेश आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिका यांनी ही माहिती दिली

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून सर्वाधिक थंडी महाबळेश्वर पाचगणी परिसरात जाणवत आहे महाबळेश्वरात वेण्णा लेक तसंच गहू गेरवा केंद्र परिसरातल्या स्ट्रॉबेरीच्या पिकांवर आज सकाळी पडलेलं दव थंडीमुळे गोठल्याचं दिसलं यंदाच्या हंगामात दवबिंद् गोठण्याची ही दूसरी घटना आहे नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वरसह पाचगणी परिसर पर्यटकांनी फुलून गेला असून त्यात थंडी वाढल्यानं व्यवसाय वृद्वी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वाशी ऐरोली या भागांसह शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे नवी मुंबईतून ठाणे बेलापूर शीव पनवेल महामार्ग आणि शहरातल्या पाम बीच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते या मार्गावर अपघातप्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवता यासाठी विशेष विभाग सुरू केला आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांवर यासाठीची जबाबदारी सोपवली आहे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या शेतघरांवर गुन्हे शाखेचं विशेष लक्ष राहणार आहे वाशिम जिल्हावासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेलं आकाशवाणीचं वाशिम केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं एक टोल फ्री क्रमांक सुरु केला असून सामान्य सेवा केंद्राद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे आयोगाचे अध्यक्ष न्या एच एल दत्तू यांनी काल नवी दिल्ली ध्वें मानवाधिकार भवनात या सुविधांचा प्रारंभ केला